या चाचणीसाठी लागणारी किट भारतातच बनवायची परवानगी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं अनेक स्थानिक उद्योगांना दिली असल्यानं या चाचणीचे सध्याचे दर आणखी कमी करणं शक्य असून त्यादृष्टीनं नियोजन सुरु आहे

ऑक्सिजन उत्पादन सध्या पुणे शहरासह विभागात कोरोनाच्या रूग्ण झपाटयाने वाढत आहेत भविष्यात रूग्णसंख्या वाढल्यास ऑक्सिजनची मागणीही वाढेल ही बाब लक्षात घेवून अन्न आणि औषध प्रशासनाकडून अधिकच्या ऑक्सिजन उत्पादनाचे नियोजन केले आहे अशी माहिती पुणे विभागीय सहायक आयुक्त एस बी पाटील यांनी दिली याविषयी अधिक वृत्तांत ऐकुया आमच्या प्रतिनिधींकडून

त्यासाठी प्रशासनाकडून अधिकच्या ऑक्सिजन उत्पादनाचे नियोजन केले आहे सध्या ऑक्सिोजनचा पुरवठा सुरळीत होत आहे परंतु मागणी वाढल्याने ऑक्सिजनची कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढीचा प्रयत्न होवू शकतो रूग्णालयांनी मागणी केल्यानंतर कमीत कमी वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची जबाबदारी संबंधीत कपंनी आणि प्रवठादारांवर आहे यामध्ये दिरंगाई झाल्यास गुन्हा दाखल केला जाईल असेही पाटील म्हणाले आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे पुणे ग्रामीण कोरोना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या रुग्णामुळंच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत असल्याचा आरोप पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केला आहे

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं निदर्शनास येत असलं तरी प्रामुख्यानं शहरालगतचा भाग आणि औद्योगिक वसाहती त्याचबरोबर महामार्गालगतच्या भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी गणेश विसर्जन मुंबई कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात गणेश विसर्जनही अत्यंत साधेपणाने होणार आहे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये अस आवाहन सर्वच जिल्ह्यांच्या स्थानिक प्रशासनानं केलं आहे ब्रहन्मुंबई महापालिकेनंही गणेश विसर्जनसाठी सर्व यंत्रणा सज्ज केली आहे ऐकुया याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

कोरोनाच्या सावटातही गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ब्रहन्मुंबई महापालिका यंत्रणेसह सुसज्ज झाली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी विनित मासावकर मुंबई लातूर कोरोना संकटाच्या काळात संसर्गापासून बचावासाठी गर्दी टाळत नागरिकांनी श्रीगणेशाचे घरीच विसर्जन करावे ज्यांना घरात विसर्जन करणे अशक्य आहे अशा नागरिकांसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात प्रभाग निहाय गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत भाविकांनी मूर्ती या केंद्रात आणून द्याव्या असं आवाहन करून संकलित केलेल्या मूर्तींचे पालिकेच्या वतीने विधीवत विसर्जन केले जाणार असल्याची माहिती महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे

कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा मृत्यू दर नियंत्रित करण्यावर आरोग्य यंत्रणेचा भर आहे यापूर्वी नाशिक जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यूचं प्रमाण पाच टक्के इतके होते ते आता दोन टक्क्यांच्या खाली आलं आहे राज्यातील कोरोना संसर्गाच्या मृत्यू दराच्या तुलनेत नाशिकमधील मृत्यूदर कमी असून जिल्ह्याचा क्रमांक राज्यात चोविसावा आहे ही सकारात्मक बाब आहे असंही सुरज मांढरे यांनी सांगितले नाशिक मुद्रणालय नाशिकरोड येथील केंद्र शासनाचे भारत प्रतिभूती आणि चलार्थ पत्र मुद्रणालयातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता हे दोन्ही मुद्रणालय पाच दिवस बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे

त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही दिवस हे मुद्रणालय बंद ठेवावे अशी मागणी होती त्याच्या आधारे संघटन आणि व्यवस्थापन यांच्यात चर्चा होऊन पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला ब्लडाणा मनोरूग्ण संस्था बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातल्या पळसखेड प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेनं कोरोना संकटाच्या काळातही मनोरुग्णांना हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला आहे

ऐकुया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोना प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागलेल्या टाळेबंदीच्या काळातही सेवा परमो धर्मा या उक्तीचा प्रत्यय बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेड प्रतिष्ठान या मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थेनं दाखवून दिला आहे

या सर्वांना कोरोना प्रादूर्भावापासून रोखण्यातही संस्थेला आता पर्यंत यश आलं आहे संकटाच्या या काळातही पळसखेड सेवा संकल्प प्रतिष्ठाननं जपलेलं समाजभान आणि अविरत घेतलेलं समाजसेवेच व्रत सर्वांसाठी प्रेरणादाई आहे आकाशवाणी बातम्यांसाठी बुलडाण्याहून सचिन ठाकरे यांच्यासह दीपा भंडारे पुणे ससून कोरोना उपचारांसाठी पुण्यात उभारलेल्या जम्बो रुग्णालयामुळे इतर अनेक रुग्णालयांवरील ताण कमी होणार आहे

कोरोना काळात ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत कोविड रुग्णालय उभारण्यात आलं अत्यवस्थ बाधितांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांसाठी इमारत परिसरात तातडीने ऑक्सिजन प्लॅंट उभारण्यात आला मात्र गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये तांत्रिक अडथळा आल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय ससून प्रशासनाकडून घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार